या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून प्रधानमंत्र्यांच्या भेटीसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी देखील यावेळी उपस्थित असतील या कार्यक्रमाला सुमारे चार ते पाच लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे प्रधानमंत्र्यांची भेट आणि या कराराचं स्वागत करण्यासाठी ऑल बोडो स्टुडंट्स युनियन या संघटनेनं काल एक बाईक रॅली काढली

आसामधल्या सर्वात जास्त सदस्य असलेल्या जमातींपैकी एक असलेल्या बोडो जमातीला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा करार केला होता

एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या मुद्द्याला विरोधी पक्ष राजकीय स्वरुप देत असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल मांडलेल्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही या सामान्य प्रशासकीय बाबी आहेत आणि खूप आधीपासून त्या चालू आहेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग सरकारी योजनांचे लाभ गरीबांपर्यंत थेट पोचवण्यासाठी उपयोगी येणार आहेत त्याला विरोध करणा यांची मानसिकता गरीबविरोधी आहे असं ते म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करणं विरोधकांनी थांबवाव असं आवाहनही त्यांनी केलं या प्रश्नावर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली ईशान्येकडच्या राज्यांमधले प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या सरकारनं उचललेल्या पावलांमुळे या भागात आता शांतता दिसत असून उर्वरित देशाच्या विकास कार्यात ही राज्यंही सहभागी झाली आहेत असं मोदी म्हणाले

ज्येष्ठ काँप्रेस नेते मनीष तिवारी यांनी काल सभागृहात या चर्चेचा प्रारंभ केला सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग विकण्याच्या सरकारच्या अधिकाराबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला सार्वजनिक क्षेत्रातल्या या कंपन्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे असं ते म्हणाले भाजपा खासदार जयंत सिन्हा यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली शेतकरी विद्यार्थी माहिला आदिवासी या सर्वांसाठी काहीनाकाही तरी या अर्थसंकल्पात आहे असं ते म्हणाले सरकारनं प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा असं आवाहन शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी केलं ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नसून शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळण्यासाठी एकही खासगी विमा कंपनी पुढं येत नसल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे सत्तर सदस्यांच्या विधानसभेसाठी उद्या निवडणूक होणार आहे

सुरक्षेसाठी पोलिस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कंपन्या पुरेशा प्रमाणात तैनात केल्या आहेत निवडणूक आयोगानं टपालाद्वारे मतदानाची आणि ज्येष्ठ नागरिकांना घरापासून मतदान केंद्रांपर्यत ने आण करण्याची विशेष सुविधा उपलब्ध केली आहे या निवडणुकीचा प्रचार काल संपला सुधारित नागरिकत्व कायदा अनुनयाचं राजकारण बेरोजगारी प्रदूषण आणि स्वच्छ पाणी हे या निवडणुकीच्या प्रचारातले प्रमुख मुद्दे होते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोचता यावं म्हणून दिल्ली मेट्रोची सेवा उद्या पहाटे चार वाजता सुरू होणार आहे पश्चिम बंगाल विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राज्यपाल जगदीप धनखर यांच्या अभिभाषणानं सुरु होणार आहे

श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आजपासून पाच दिवसाच्या औपचारिक भारत दौऱ्यासाठी नवी दिल्ली इथं येणार आहेत ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत वाराणसी सारनाथ गया आणि तिरुपती या धार्मिक स्थळांना देखील ते भेट देणार आहेत

त्या संदर्भात देखील यावेळी चर्चा होणार आहे निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या केंद्रसरकारच्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालय आज धेणार आहे याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार आरोपींची फाशीची शिक्षा अंमलात आणायला कनिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिली होती त्याविरोधात केंद्रसरकारनं दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली त्याविरुद्द केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे याप्रकरणातल्या आरोपींच्या फेरविचार याचिका याआधीच फेटाळण्यात आल्या आहेत असं केंद्र सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के

नटराज यांनी काल न्यायालयाला सांगितलं लखनौ इथं सुरु असलेल्या डिफेन्स एकस्पो या संरक्षण विषयक प्रदर्शनात काल भारत आफ्रिका संरक्षण बैठकीत लखनौ जाहीरनाम्याला स्वीकृती देण्यात आली

आफ्रिका खंडातल्या सुरक्षेत भारतानं दिलेल्या योगदानाचा उल्लेख या जाहीरनाम्यात असून या क्षेत्रासाठी दहशतवाद मोठा धोका असल्याचं त्यात म्हटलं आहे तिरंगी टी ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं भारताचा सामना इंग्लंडशी होत आहे थोड्याच वेळात म्हणजे आठ वाजून चाळीस मिनिटांनी हा सामना सुरू होईल यात सहभागी असलेल्या भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एका सामन्यात हार पत्करली असल्यानं सर्वांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत भारतीय महिला संघानं याआधी इंग्लंडबरोबर झालेला सामना गमावला होता

श्रीनगर शहराच्या नियोजनबद्ध आणि एकात्मिक विकासाचं आवाहन जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी केला आहे ते काल श्रीनगर इथं अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते श्रीनगरमधल्या उद्यानांच्या देखभालीचे तपशीलही त्यांनी मागितले श्रीनगरमधली उद्यानं कायम चैतन्यानं सळसळती असली पाहीजेत त्यासाठी या उद्यांनामधे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचं आधुनिकीकरण करण्याच्या सूचना त्यांनी या अधिकाऱ्यांना दिल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून अमिरातीच्या गुंतवणूकीत कर सवलती मिळवल्या आहेत संयुक्त अरब अमिरातीकडून पायाभूत क्षेत्रात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर या सवलती केंद्रीय आणि स्थानिक अशा दोन्ही करांमधे मिळणार आहेत

मात्र त्यासाठी किमान तीन वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी लागेल दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्या प्रकरणी मुंबई हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार हाफीज सईद विरोधात पाकिस्तानातलं दहशतवाद विरोधी न्यायालय आज निर्णय देणार आहे काल न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता

भारतीय आणि मध्य आशियातल्या उद्योजकांनी एकत्र येऊन व्यापाराला चालना देण्यासाठी तसंच नव्या कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी सामायिक मंचावर येण्याची गरज परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे

जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात शिल्लक राहिलेल्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यासाठी पोलिसांनी आपल्या मोहीमा अधिक तीव्रतेनं राबवाव्यात असे निर्देश पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिले आहेत काश्मीरमधल्या अवंतीपोरा इथं जिल्हा पोलिस अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिका यांच्या बैठकीत ते काल बोलत होते